ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते

मात्र त्यात अवकाळी किंवा अतिवृष्टीचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत नव्हती आता आर्थिक मदत देण्याच्या नियमांमध्ये अवकाळी पावसाचा समावेश झाल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतील असं खोत यांनी स्पष्ट केलं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री खोत यांनी काल नाशिकचा दौरा केला आज ते बागलाण तालुक्यात पाहणी करणार आहेत दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील आज नाशिकचा दौरा करत आहेत इगतप्री कळवण तसंच बागलाण तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पवार पाहणी करणार आहेत

या भागातील पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत तसंच शेतकऱ्यांना न्कसान भरपाई आणि पीक विमा देण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधीनी केली होती कालपासून शासनाचे प्रतिनिधी तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे त्यांचे आणि ज्यांनी पिक विमा काढला नाही त्याचेही असे दोन्ही प्रकारचे पंचमाने यात करण्यात येत आहेत राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकन्कसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे राजभवनानं एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थीर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त करता येईल असं राऊत यावेळी म्हणाले भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं कोणताही अंतिम इशारा दिलेला नसल्याची माहितीही खासदार राऊत यांनी यावेळी दिली

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत

आवाडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं याबरोबरच भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या पंधरा झाली आहे तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या सात झाली आहे

नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर यांनी एका संदेशात म्हटलं आहे व्हाटसएपवर गोपनीयतेचा भंग होत असल्याच्या प्रकरणांवर सरकार चिंतीत असून हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत असं सरकारनं व्हाट्सअॅपला विचारलं आहे या संदर्भात सोमवारपर्यंत उत्तर द्यायला सांगीतलं असल्याचंही मंत्र्यांनी यासंदर्भात नमुद केलं

अंतिम फेरीत प्जाचा सामना जपानच्या हारुनो ओक्नो बरोबर होणार आहे टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत काल भारताचे म्ष्टीयोद्धे शिव थापा आणि पूजा राणी यांनी सुवर्णपदक तर आशिष यानं रौप्य पदक पटकावलं आहे शिव थापानं त्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझागिस्तानच्या सनाताली टॉल्टायेव्ह याला पाच शून्य असं सहज पराभूत केलं